सशस्त्र सम्रांका जास्तीत जास्त मजबूत करण्यावर केंद्रसरकारचा भर असल्याचंही त म्हिणाल आय एन एस खांदरी या पाणबुडीमुळ आरतीय नौदल अधिक सक्षम झालं आह यातं भान पाकिस्तानला यायला हवी असं सांगून दक्षितल्या शांतत्त्वी भंग करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई क्ली जाईल असा श्रीरा त्यांनी दिला माझगाव गोदीत आयएनएस नीलगिरी या लढाऊ नौक्खिजलावतरण राजनाथ सिंह यांच्या पत्नी सावित्री सिंह यांच्या हस्ताझालं

भारतीय नागरिकांची बाजू मांडण्यासाठी कोणाचीही आवश्यकता नाही विशधिकरुन द्वधावं राजकारण करणा या आणि दहशतवादाची भूमी असलल्या राष्ट्राची तर नाहीच नाही असं स्पष्ट प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रथम सचिव विदिशा मक्तीयांनी काल संयुक्त राष्ट्र महासभतीक्लि पाकिस्तानच प्रिधानमंत्री मिन खान यांनी दिलसी अणुयुद्धाची धमकी हत्तिका राजकीय नस्तिचं वक्तव्य नव्हतिर चिथावणीखोर भाषण आह असं त्यांनी ठणकावलं

पाकिस्ताननं ओसामा बिन लादक्षयाला आश्रय दिला होता यालाही पाकिस्तान खोटं ठरवत आहक्रिा असं त्या म्हणाल्या

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अमक्रिची आपला दौरा आटपून नवी दिल्लीकडसिघालआहत फ्रंकफ्रंट श्वे काही वळी विश्रांती घरिम्यानंतर त्यांचं विमान नवी दिल्लीच्या दिशांचे निघालं असून त्रित्री उशिरा नवी दिल्लीला पोचतील भारत आणि अमरिक्रिा यांच्यातील संबंध महत्वपूर्ण असून गस्त्रा काही वर्षात त्यात सतत सुधारणा होत आह

जम्मू कश्मीरमध्रिमबन जिल्ह्यात आज सुरक्षादलं आणि दहशतवाद्यांमध्रिालल्यिा चकमकीत तीन दहशतवादी ठार झाला प्रा चकमकीत लष्कराचा एक जवान शहीद झाला तर दोन पोलीस कर्मचारी जखमी झाला प्रटोट भागात पाच दहशतवाद्यांचा गट दिसल्याचं समजताच सुरक्षा दलांनी त्यांना पकडण्यासाठी जाळं लावलं त्यातून निसटण्याचा प्रयत्न म्हणून दहशतवाद्यांनी आज सकाळी सुरक्षा दलांवर गोळीबार कला सुरक्षा दलांनी या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं दरम्यान गंदरबाल जिल्ह्यात झालखिा चकमकीत एक अज्ञात दहशतवादी मारला गली

रामन यांच्या नर्तूवाखाली पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाची स्थापना कली आहा आ तरतूदी रद्द करण्याच्या निर्णयाची तसंच त्याबाबत राष्ट्रपतींनी जारी कलिखा आदधीची घटनात्मक वध्या तपासण्यासाठी हघिटनापीठ ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुनावणी सुरु करद्य असं पीटीआयच्या बातमीत म्हटलंय

या संक्तीस्थळावरुन याचं प्रसारण होईल प्रधानमंत्री कार्यालय माहिती आणि प्रसारण मंत्रालय आकाशवाणी तसंच डीडी न्यूज यांच्या यूट्यूब चक्किप्राबतही याचं थंट प्रसारण पाहता यईते

एका गोलनं पिछाडीवर असलख्या भारतीय संघाच्या शर्मिला दक्षी आणि गुरजित कौर यांनी कलिल्या गोलमुळभारतानं हा विजय नोंदवला

ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाच्या कारवाईत नाहक शरद पवारांचं नाव गोवण्यात आल्यानं उद्वीग्न झालो त्यातूनच आमदारकीचा राजीनामा दिला असं राष्ट्रवादी काँग्रस्त्रितिक्विजित पवार यांनी आज स्पष्ट कलि पवार कुटुंबात कोणताही कलह नाही असं त्यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदक्त स्पष्ट कलि